हे पथक आज औरंगाबाद जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उस्मानाबाद तालुक्यात केशेगाव पातोडा लोहारा तालुक्यात सास्तूर राजेगाव आणि तुळजापूर तालुक्यात काकरंबा आपसिंगा आणि कातरी या गावात अतिवृष्टीने झालेल्या न्कसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे

या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी चर्चा करावी असं कृषी मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे कृषी कायद्यात काही सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळला होता आणि चर्चा करण्यास नकार दिला होता त्यामुळे सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे

गतका कलारीपयट्ट थांग ता आणि मल्लखांब हे खेळ यामधे समाविष्ट करण्यात आले आहेत भारताकडे स्वदेशी खेळांचा समद्ध वारसा असून या खेळांचं जतन संवर्धन करणं तसंच लोकप्रियता वाढवणं याला क्रीडा मंत्रालयाने प्राधान्य दिलं आहे या खेळांमध्ये स्पर्धा घडवून आणण्यासाठी खेलो इंडिया गेम्स यासारखं दुसरं चांगले व्यासपीठ नाही असं क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे

या मालिकेचा हा दुसऱ्या सत्रातला एकोणिसावा भाग आहे

या अपघातात सुदैवाने जीवीतहानी झालेली नाही परंतु डिझेल टँकरचं मोठं नुकसान झालं समोरून येणाऱ्या वाहन चालकाने हुलकावणी दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती चालकाने दिली आहे

वीज पुरवठा लवकचं सुरळीत करण्याचं लेखी आश्वासन महावितरणनं दिल्यानं हे आंदोलन मागे घेतलं असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं

नाशिक मध्ये आज नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे